मात्र त्याला एकाही दश्वीचा पाठिंबा मिळाला नाही

मात्र आंतरराष्ट्रीय समुदायापुढं पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहा शिवसत्ती आणि भाजपा एकत्रितपण विधानसभा निवडणूक लढवतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट कलि आहा ताक्काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होत ज्ञागा वाटपाची चर्चा सुरू आहा असं त्यांनी सांगितलं नाणार प्रकल्पाचा मुद्दा युतीच्या आड यघीर नाही असा विधास त्यांनी व्यक्त कला

सात उमद्ववारांची पहिली यादीही त्यांनी यावर्छी जाहीर क्री